टी

सांगली जिल्ह्यातल्या क्रांतिस्मृती वनाचे प्रणेते भाई संपतराव पवार यांना केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाचा पहिल्या

चाचणी तपास उपचार या त्रिसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे रुग्ण बरे होणाचं प्रमाण वाढलं असुन मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं यात म्हटलं आहे

जिल्ह्यात काल केवळ आठ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली

काल जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांमधे एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही

गेल्या अनेक दिवसांमधे जिल्ह्यात नव्यानं आढळत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं घट होत असल्यानं सोलापूर शहरातली तीन कोविड उपचार केंद्रं बंद केली असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल साळुंखे कुबले यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल याबाबतची घोषणा केली

कृषी विद्यापीठांनी नव्यानं संशोधित केलेल्या सुधारित आणि संकरित वाणांचा प्रसार करण्याच्यादृष्टीनं हे वाटप केलं जाणार असल्याचं भुसे यांनी सांगितलं यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीस चालना मिळेल असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसंच बियाणं आणि लागवड साहित्य उपअभियानाच्या माध्यमातून ग्राम बिजोत्पादन या योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जाईल

समुह पद्धतीनं पिक प्रात्यक्षिकाचं नियोजन केलं असल्याची माहिती भुसे यांनी दिली राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांमधल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी राज्यभर कृषी विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरु आहे आंदोलनाचा पहिला भाग म्हणून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलं त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला असून लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून प्राध्यापकांसह विद्यापीठातले सर्व कर्मचारी सहभागी झाले येत्या चार दिवसांत शासनानं सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सात नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा श्राारा कर्मचारी संघटनेनं दिला आहे दरम्यान दापोली बेल्या डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातले कर्मचारी उद्या यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत

जिल्ह्यातला सोयाबीनचा इंगाम संपत आला असून मजुरांच्या हाताला कामांची गरज आहे

टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार रोजच्या रोज भोजनभत्ता द्यावा असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत

टी कर्मचारी बेस्टच्या सेवेत आहेत त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एका खाजगी संस्थेला दिली होती मात्र त्याबाबत अनेक तक्रारी आल्यानं हे पाऊल उचललं आहे कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थाही चांगल्या दर्जाची असावी यादृष्टीनं पावलं उचलली आहेत एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं नाथजल या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते काल झालं या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचं अधिकृत बाटलीबंद पेयजल उपलब्ध करून दिलं जात आहे

बसस्थानकांवर तिर कोणत्याही कंपन्यांचे पेयजल विकायला बंदी असेल

खाजगी अनुदानित

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली

सांगली जिल्ह्यातल्या क्रांतिस्मृती वनाचे प्रणेते भाई संपतराव पवार यांना अग्रणी नदीच्या प्नरूज्जीवन कामास चालना दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे अग्रणी नदी ही लुप्त झाली होती परंतु संपतराव पवार यांनी ती पुनर्प्रवाहित करण्याची कल्पना प्रथम मांडली जलबिरादरीचे सुनील जोशी यांनी या कल्पनेला चालना दिली संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बलवडी आणि बेणापूर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतनं धरण बांधून अग्रणी पुनरूज्जीवन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली नाशिक धिल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकरण केलेल्या धिरतीचं आणि सोलर रुफटॉप पॉवर सिस्टीमचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज झालं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि वद्यक्तीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते

मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात झारखंड कर्नाटक ओडिशा हरीयाणा छत्तीसगढ तेलंगणा आणि नागालँड या राज्यांमधल्या काही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही सध्या मतदान सुरु आहे

सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी

चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं त्यानंतर ते दिल्ली विद्यापीठात स्कूल ऑफ म्युझिक अर्जि फात्ति ऑर्टसचे संचालक बनले त्यांना पद्य पुरस्कारासह पद्यभूषण संगीत अकादमीचा संगीत कलानिधी यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यक्छ्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीनं तयार करायच्या सूचना महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या आहेत अनाथ बालकांच्या हक्कांसंदर्भात कडू यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बक्कि झाली त्यावेळी त्यांनी याबाबतची सूचना केली

गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबवायची सूचनाही कडू यांनी यावेळी केली अनाथ बालकांना सक्षम करण्याच्यादष्टीनं अशी मुलं संस्थेत दाखल झाल्यानंतर बालसंगोपन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान त्यांच्या नावे दरमहा जमा करावं अशी सूचनाही कडू यांनी केलं मुंबईतल्या कुटुंब न्यायालयाच्या शिरतीत येणारे वकील आणि फिर्यादी व्यक्तींसाठी आजपासून अस्तीजेन चाचणी अनिवार्य करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे

मध्यप्रदेश श्रिला पन्ना व्याघ्र प्रकल्प युनेस्कोचा बायो स्फिअर रिझर्व म्हणून घोषित झाल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे व्याघ्र संरक्षणाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांनी पन्ना व्याघ्र प्रकल्पाचं आपल्या ट्विटर संदेशात अभिनंदन केलं

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात सिंदूर श्व एका हळदीच्या शेतात लावलेली गांजाची झाडं काल पोलिसांनी छापा टाकून जप्त केली

या प्रकरणी संशयित आरोपी आक्कीवाट याला ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक पोलीसांनी दिली